भारतीय जनता पक्षाचे राष्टीय अध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत युतीची घोषणा केली

या बैठकीत चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदत्ववादी आणि राष्ट्रीय विचारधारेचे असल्याचं तसंच ही युती व्हावी ही जनतेची इच्छा असल्याचं नमूद करत व्यापक हितासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा करताना सांगितलं नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची भूमिका मान्य असून आता हा प्रकल्प स्थानिक जनतेला मान्य असलेल्या ठिकाणी उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आपापसातले समज गैरसमज दर झाल्याचं शिवसेना प्रम्ख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं शिवसेना भाजप एकत्र आले तर महाराष्ट हे देशातलं सगळ्यात मजबूत राज्य बनेल असं ते म्हणाले शिवसेना हा भाजपचा सर्वात ज्न्या मित्रपक्षांपैकी एक असल्याचं सांगत सगळे मतभेद विसरत ही युती झाल्यानं आपल्याला अतिशय आनंद झाल्याचं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले ही युती कमीत कमी पंचेचाळीस जागा जिंकेल असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला

पाकिस्तानच्या न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावलेले जाधव यांच्या खटल्याची कालपासून हेग इथल्या आतंरराष्ट्रीय न्यायालयापुढे जाहीर सुनावणी सुरु झाली यावेळी भारताची बाजू मांडताना माजी महा न्याय अभिकर्ता हरीश साळवे यांनी कोणत्याही वकीलाच्या हस्तक्षेपाशिवाय जाधव यांना अटक करणं बेकायदेशीर घोषित केलं पाहिजे असं सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत काल दोन दहशतवादी मारले गेले

त्यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हे अतिरेकी मारले गेले या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आलं तर एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला

शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसंच कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्यांना व्यासपीठ मिळावं येणाऱ्या काळात विद्यार्थी रोगमुक्त आणि सुरक्षित असावा यासाठी तावडे यांनी काल मुंबईत बारा स्वयंसेवी संस्थाबरोबर सामंजस्य करार केला त्यावेळी ते बोलत होते शिक्षण व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी नवकल्पनांचं मूल्यमापन करणं आणि त्या कल्पनांचं विश्लेषण करणं महत्त्वपूर्ण असून विविध जिल्ह्यांमध्ये नवप्रकल्पांची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं तावडे म्हणाले

यामध्ये मतदारांसाठी माहिती आणि पडताळणी कार्यक्रम राबवला जाणार असून मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करुन घेण्यासाठी एक नऊ पाच शून्य ही मोफत मदत वाहिनी सुरु करण्यात आली आहे या क्रमांकावर दरध्वनी किंवा एस एम एस करून मतदान यादीत आपलं नाव असल्याची खात्री मतदारांना करून घेता येईल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन या संकेतस्थळावर मतदारांना ही पडताळणी तसंच नव्यानं मतदार नोंदणी करता येईल असं ते म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या आघाडीची ही पहिली संयुक्त प्रचार सभा असणार आहे या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह घटक पक्षांचे नेते उपस्थित राहतील असं ते म्हणाले मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान अस्थिर होणार असल्यामुळे उद्या आणि परवा काही भागांत वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे जालना परभणी हिंगोली औरंगाबाद यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही भागात वादळी पावसाची तसंच काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीन्सार नियोजन करून शेतमाल स्रक्षित ठिकाणी साठवावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे

काल संध्याकाळी हा अपघात झाला

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी इथं काल संध्याकाळी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक तसंच अन्य कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे गुरू रविदास यांचीही जयंती आज देशभरात साजरी होत आहे यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून संत रविदास यांच्या शांति सद्दाव आणि बंध्भावाच्या संदेशाचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

या योजनेत जिल्ह्यातल्या एक हजार तीनशे पंचावन्न गावांचा समावेश असल्याची तसंच पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या अट्ठेचाळीस हजार नऊशे तीन इतकी असल्याची माहिती अपर आयुक्त डॉक्टर विजयुक्मार फड यांनी यावेळी दिली